अंधश्रद्वा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटकप्रकरणी औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकानं काल जालन्यातल्या गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं याप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या श्रीकांत पांगारकर याच्याशी गणेश कपाळे याची घनिष्ठ मैत्री होती कपाळेच्या संगणकावरून पांगारकरनं काही डेल्स पाठवल्याची माहिती पुढे येत असून एटीएसनं कपाळेचं संगणकही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव प्रकरणी पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयानं येत्या सोमवारपर्यंत वाढ केली आहे यासंदर्भात त्तिहासकार रोमिला थापर यांच्यासह अन्य चार जणांनी दाखल केलेल्या याचिकेवरही सोमवारी सुनावणी होणार आहे

सकल मराठा समाज संघटना आता स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे काल कोल्हाप्रमध्ये संघटनेचे प्रवक्ते सुरेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा येत्या दीपावलीच्या श्भमुहर्तावर रायरेश्वर मंदिरात होणार आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आजपासुन श्री गणेशोत्सव सुरू होत आहे घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक गणेश मंडळांतून गणेशभक्तांनी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे यावर्षीचा हा उत्सव नेहमीच्या दहाऐवजी अकरा दिवसांचा आहे या अकरा दिवसात राज्यभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन होणार आहे गणेशोत्सवाच्या पार्धभूमीवर अनेक ठिकाणी बाजारपेठा सजल्या असून खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे पर्यावरणपुरक गणेश मूर्तीला यंदाही प्रोत्साहन मिळालं असून शाङू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या श्भेच्छा दिल्या आहेत प्रगती शांती आनंद आणि समृद्धी या मार्गावर चालण्यासाठी गणपती बप्पा आपल्याला मार्ग दाखवेल असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे